सध्याच्या स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांमध्ये अत्याध्निक संशोधन करून उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये सहकार्याची गरज उपराष्ट्रपतींनी नमूद केली ग्रामीण भागातील जीवनामध्ये असलेली आव्हानं समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही काळ खेड्यात वास्तव्य करावं तसंच शेती व्यवसाय व्यवहार्य आणि किफायतशीर बनवण्यासाठी कार्य करण्याचं आवाहन उपराष्ट्रपतींनी यावेळी केलं

सिंह यांच्या पथकानं काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सुपूर्द केला अर्थमंत्री हा अहवाल आणि त्याबाबत सरकारनं केलेली कार्यवाही संसदेत सादर करतील चार खंडात असलेल्या या हा अहवालात पहिल्या आणि द्र्सऱ्या खंडात मुख्य अहवाल आहे तिसऱ्या खंडात केंद्र सरकार समोर असलेली आव्हानं आणि भविष्यातल्या योजनांचा उल्लेख तर चौथ्या खंडात राज्यांचा उल्लेख आहे आयोगानं प्रत्येक राज्याच्या आर्थिक स्थितीचा बारकाईनं अभ्यास केला असून तिथल्या परिस्थितीनुसार राज्यांना सूचना केल्या आहेत

या स्वयंचलित यंत्रणेने आकाशातून उडणाऱ्या मानवरहित लक्ष्याचा अचूक वेध घेतला तेरा नोव्हेंबरला या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात या यंत्रणेतल्या रडार आणि अन्य यंत्रणेची चाचणी घेण्यात आली होती काल द्सऱ्या टप्प्यातल्या चाचणीत यंत्रणेनं अचूक लक्ष्यभेद केला

ते काल पुण्यात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हिरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेत बोलत होते भारताकडे शिक्षण क्षेत्रात पुढे जाण्याची पूर्ण क्षमता आहे देशानं तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे त्याचा वापर होणं गरजेचं असल्याचं गडकरी यांनी यावेळी नमूद केलं

आदिवासी विकास मंत्री के

पाडवी यांनी काल ही माहिती दिली अनुसूचित जमातीमधल्या विद्यार्थ्यांचं प्रशासकीय सेवेत प्रमाण वाढावं यासाठी या वर्षापासून आर्थिक सहाय्य योजना सुरू करण्यात आली असल्याचं पाडवी यांनी सांगितलं

कृषी कायद्यांच्या विरोधातल्या लढ्यात पक्षाने स्वाक्षरी मोहीम राबवली

एवढ्या मोठ्या प्रमाणात सह्यांची मोहीम आतापर्यंत कोणत्याही पक्षानं राबवली नाही असं पाटील यावेळी म्हणाले

हे कायदे रद्द होईपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरुच राहणार असल्याचं थोरात यांनी यावेळी सांगितलं

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं वारंवार हात ध्रणं आणि एकमेकात सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी केलं आहे

यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे शिरीष बोराळकर महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण समाजवादी पक्षाचे अब्दुल रऊफ राष्ट्रीय मराठा पार्टीचे अंकुश पाटील अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादूल मुसलमिन एमआयएमचे कुणाल खरात प्रहार जनशक्ती पक्षाचे सचिन ढवळे वंचित बह्जन आघाडीचे नागोराव पांचाळ यांचा समावेश आहे नागपूर पदवीधर मतदार संघातून काल सात जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आता या मतदार संघात भाजपचे उमेदवार नागपूरचे विद्यमान महापौर संदीप जोशी आणि काँग्रेसचे उमेदवार विधीज्ञ अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे

या निवडणुकांसाठी येत्या एक डिसेंबरला मतदान होईल तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा पाठवला आहे मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा पारंपारिक मतदार संघ असल्यानं तो पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्न्हा एकदा प्रयत्न करण्याची इच्छा होती मात्र पक्षाने उमेदवारी नाकारल्यानं राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबियांसोबत दादर इथल्या शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मुतीस्थळी पृष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्य मंत्री राजेश टोपे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेकांनी बाळासाहेबांच्या स्मूतींना आदरांजली वाहिली औरंगाबाद इथं विविध ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आलं तसंच सामाजिक उपक्रम राबवण्यात आले शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते दृष्टीहीन आणि दिव्यांगांना अन्न धान्याचं तसंच तीन चाकी सायकलचं वाटप करण्यात आलं

औरंगाबाद परभणी तसंच लातूर जिल्ह्यात काल प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली

सरकारनं जाहीर केलेल्या मदतीतून मोठ्या शेतकऱ्यांना वगळण्यात आलं आहे या शेतकऱ्यांना मदती पासून वंचित ठेवू नये खरवडून गेलेल्या शेतजमिनीची दुरुस्ती शासकीय योजनेतून करावी तसंच यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी भरपाई देण्याची मागणी आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे

जय भवानी महिला सहकारी वस्त्रोद्योग मिल या तीस एकर क्षेत्रात पसरलेल्या गिरणीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल तसंच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे परभणी जिल्हा कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो त्यामुळे या जिल्ह्याला विशेष लाभ मिळणं शक्य होणार असल्याचं या कापड गिरणीच्या अध्यक्ष डॉ संप्रिया पाटील यांनी म्हटलं आहे

भाविकांना ई पास घेऊनच दर्शन घ्यावं लागणार आहे मंदिरात भाविकांनी गर्दी करू नये तसंच दर्शनासाठी येत असतांना शासनाने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असं आवाहन संस्थानकडून करण्यात आल आहे